देह वेचावा कारणी या बाळासाहेब विखे पाटील यांच्या चरित्र ग्रंथाचं प्रकाशन पंतप्रधानांच्या हस्ते आज दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून झालं त्यावेळी पंतप्रधान बोलत होते गाव गरीबांचा विकास शिक्षण तसंच सहकार क्षेत्रातलं बाळासाहेब विखे पाटील यांचं योगदान सदैव प्रेरणादायक राहील असं पंतप्रधान म्हणाले

पंतप्रधानांनी आपल्या संबोधनाचा समारोप कोविड प्रतिबंधाबाबत खबरदारीच्या आवाहनानं केला अहमदनगर जिल्ह्यात प्रवरानगर इथं झालेल्या या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे द्रदृश्य संवाद प्रणालीमार्फत सहभागी झाले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी या कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभागी होत विखे पाटील यांच्या आठवणींना उजाळा दिला

मुंबईत सिद्धीविनायक मंदिरासमोर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वात ठिय्या आंदोलन केलं मंदिराच्या समोर गणपतीची आरती करून कार्यकर्त्यांनी मंदिरात जाण्यासाठी आग्रह धरला त्यानंतर पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं सोलापूर इथं मल्लिकार्जुन मंदिर परिसरात भाजप कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं यावेळी खासदार डॉ जयसिध्देश्वर शिवाचार्य स्वामी आमदार विजयक्मार देशमुख विक्रम देशमुख यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले औरंगाबाद इथं भाजप आध्यात्मिक आघाडीचे मराठवाडा संयोजक संजय जोशी यांच्या नेत्रत्वात गारखेडा परिसरात गजानन महाराज मंदिरासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात येत आहे या आंदोलनात भाजपच्या राष्ट्रीय सचिव विजया रहाटकर खासदार डॉ भागवत कराड शहर जिल्हाध्यक्ष संजय केनेकर यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले आहेत वैजापूर इथंही हनुमान मंदिरासमोर भाजपकडून आंदोलन होत आहे

सततचं नियंत्रण आणि जागरुकतेनं या आजारांना प्रतिबंध करता येऊ शकतो यासाठी लसीकरण कीटनाशक फवारणी तसंच जीवाणूजन्य आजारांना प्रतिबंधासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश आरोग्य मंत्रालयानं राज्य सरकारांना दिले आहेत दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं सुरू करण्यात आलेली टेलिमेडिसीन प्रणाली ई संजीवनी सुविधा अल्पावधीतच रुग्ण आणि डॉक्टरांमध्ये लोकप्रिय होत आहे आतापर्यंत पाच लाख लोकांना या सेवेचा लाभ झाला आहे

जिल्ह्यात आतापर्यंत या संसर्गाने एकूण एक हजार एक रुग्णांचा मृत्यू झाला आहे

या कार्यक्रमात कलाकार खेळाडू पोलीस आरोग्य कर्मचारी महापालिकेचे कर्मचारी आणि धर्मग्रु सहभागी झाले आहेत